लोककल्याण सुनिबित करण्यासाठी सरकार आणि विरोधकांनी समन्वयानं प्रगती साधणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं ते आज एकाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना बोलत होते

आधुनिक गणराज्यात कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांच्या सहयोगानं देश मार्गक्रमण करत आहे आपल्या संविधानानं अधिकारांबरोबरच आपल्याला कर्तव्यही बहाल केली आहेत ते आपण लक्षात ठेवायला हवं असं ते म्हणाले

कोरोना प्रतिबधंक उपायांचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारची सात पथक आज राज्याना आणि विशिष्ट विमानतळांना भेट देणार आहेत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी नवी दिल्ली श्वें घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला ही पथकं नवी दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई बेंगळुरू हैदराबाद आणि कोची विमानतळांना भेट देतील या पथकात सार्वजनिक आरोग्य तज्ञ आरोग्यचिकित्सक आणि सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ तज्ञांचा समावेश असेल विमानतळ संलग्न रुग्णायलयात उभारलेल्या विशेष वॉर्डचा तसंच मास्क आणि तिर सुरक्षा उपकरणांच्या उपलब्धतेचाही आढावा या पथकाकडून घेतला जाईल